विशेषतः उत्तर भारतात आज लक्ष्मीप्जन थाटामाटात साजरं केलं जातं व्यापारी वर्ग गेल्या वर्षभराच्या हिशेबाच्या वह्या बंद करुन नवीन वर्षाच्या खतावण्या उघडतो घरं मंदिरं दुकानं आणि व्यावसायिक आस्थापना तसंच त्विर सार्वजनिक ठिकाणी फुलांची सजावट आणि दिव्यांची रोषणाई करण्यात आली असून फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आज सणाचा आनंद लुटला जातो राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि उपराष्ट्रपती व्यंकेय्या नायडू यांनीही देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आपण सगळेजण पर्यावरणपूरक आणि सुरक्षित दिवाळी साजरी करुया असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधल्या लष्कराच्या आणि भारत तिबे सीमा पोलीस दलाच्या छावणीला भे दिऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली हर्षिल धिल्या चौकीवर त्यांनी कार्यरत जवानांशी संवाद साधला सैनिकांच्या समर्पण आणि शिस्तीमुळे देशात सुरक्षितता आणि निर्भयतेचं वातावरण राहतं असं सांगून त्यांनी शूभेच्छा दिल्या आणि मिठाईचं वाटप केलं आसपासच्या परिसरातल्या रहिवाशांबरोबरही त्यांनी संवाद साधला रुद्रप्रयागच्या केदारनाथ मंदिरात आज प्रधानमंत्र्यांनी पूजा अर्चा केली क्रिाईलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतान्याहू यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले दिवाळी सणानिमीत्त मुंबई आणि आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद असणार आहेत मात्र मुहूर्ताच्या सौद्यांसाठी आज संध्याकाळी शेअर बाजार एका तासासाठी चालू राहतील संयुक्त राष्ट्रांच्या शिल संस्थेनं विशेष दिवाळी शिल तिकी जारी केलं आहे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शिल प्रशासनाचे आहेत

या ििल तिकी वर दिवाळीचं प्रतीक असलेल्या दिव्यांची आणि रोषणाईची चित्र आहेत आर्थिक आघाड्यांवर अपयशी ठरल्यामुळे अनेकदा स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही मात्र हे घरं बांधायला आर्थिक पाठबळ दिलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेनं सोलापुरातल्या सचिन बो हाडे यांना या योजनेमुळे यांच्या हक्काचं घर मिळालं आहे

रविवारी सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस प ्वात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून तिन्ही जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असल्याचेही खा

अवनी वाघीणीच्या मृत्यूबाबत मुनगांधींप्रारांवर कारवाई करावी अशा आशयाचे पत्र केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना लिहिले आहे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

मुंबईतल्या भायखळा छलं वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आज ब्धवारीही सामान्य नागरिकांसाठी खुलं राहणार आहे अशी माहिती मुंबई मनपा प्रशासनानं दिली आहे हे उद्यान दर आठवङ्यातल्या बुधवारी साप्ताहिक सुड्डीनिमित्त बंद ठेवण्यात येतं मात्र बुधवारच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आली तर मात्र ते खुलं ठेवण्यात येतं या नियमानुसारच वीर जीजामाता उद्यान आज खुलं राहील आणि आजच्या ऐवजी ते उद्या गुरुवारी बंद राहील अशी माहिती मुंबई मनपानं प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे राज्य शासन आणि भारतीय जैन संघ जा यांच्या पुढाकारातून राज्य दुष्काळमुक करून जलक्रांती करण्यासाठी राज्यात सुजलाम सूफलाम अभियान राबवण्यात येत आहे

पालघर जिल्ह्यात विरारमध्ये झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी माहिती देणार्या व्यकीला सीबीआयने पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे